मुंबईत आरे कॉलनीतल्या जंगलात लागलेल्या आगीची चौकशी करावी अशी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची मागणी

वस्तू आणि सेवाकराची नवीन सुलभ स्वरुपातील विवरणपत्रं येत्या एक एप्रिलपासून जारी होणार

चॅम्पियन्स करंडक ही आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा पुढील वर्षापासून बंद करण्याचा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा निर्णय

राज्याच्या बचाव आणि पुनर्वसन विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार सभासदांचे तीन गट करण्यात येतील आणि ते पाच आणि सहा तारखेला मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तसंच पश्विम महाराष्ट्राच्या द्ष्काळ सदृश भागांना भेट देतील सात तारखेला या गटांची कॅबीनेट तसंच राज्याच्या उच्चपदस्थअधिकाऱ्यांसह सविस्तर बक्कि होईल आणि आठ तारखेला हे शिष्टमंडळ अहवालासह दिल्लीला परत जाईल

ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते

ते आज मुंबईत वार्ताहरांशी संवाद साधत होते

राममंदिराचा पाठपुरावा केला म्हणजे शिवसेना शेतक यांच्या प्रशांकडे दुर्लक्ष करते असा अर्थ होत नसल्याचा दावा करुन उध्दव ठाकरे म्हणाले की शेतक यांच्या समस्यांचा आढावा धेण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांची आणि पदाधिका यांची बर्क्क बोलावली आहे शेतक यांच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी आपण स्वतः राज्याचा दौरा करणार असून यूवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते विविध भागांचा दौरा करत आहेत शेतक यांच्या मदतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित करत आहेत असंही उध्दव यांनी सांगितलं

ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते ही आग पूर्वनियोजित होती की आकस्मिक याचा छडा लावण्यासाठी वनविभागानं काटेकोर चौकशी करावी असं ते म्हणाले

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वनसंपदेचं मोठं नुकसान झाल्याचं समजतं आगीचं कारण अजून समजू शकलेलं नाही

हिंदी महासागर क्षेत्रात भारतीय नौदल सुरक्षा राखत असून कोणत्याही आव्हानाला तोंड द्यायला ते सक्षम असल्याचं नौदल प्रमुख एडमिरल सुनील लांबा यांनी म्हटलंय राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व नौदल कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत मुंबईत नौदल दिनानिमित्त बीटींग द रिट्रीट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मुंबई पोर्ट ट्रस्टकडून पूर्व किना यावर विकसित करण्यात येणारं ईस्टर्न फ्रंट तसंच मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकामुळे सागरी सुरक्षेला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचं पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग त चीफ व्हाईस एडमिरल गिरीश लुथरा यांनी म्हटलं आहे पश्चिम नौदल कमांडशी सल्ला मसलत करुनच ही विकास कामं केली जात आहेत असं लुथरा यांनी आयएनएस कोची क्रि आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं आयएनएस विराटचं सागरी वस्तूसंग्रहालयात रुपांतर करण्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईच्या किनाऱ्यालगत विकसित करण्यात येत असलेल्या ड्राय पोर्ट सुविधेमुळे देखभाल खर्चात कपात होईल असं ते म्हणाले

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या स्थापनादिन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते करदात्यांना कर आणि विवरणपत्रं भरणं सुलभ व्हावं याकरता परताव्याची सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येत आहे अर्थसंकल्पात निर्धारित केलेलं जी एस टी महसूलाचं उद्दिष्ट सरकार नक्कीच गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

भारतीय उद्योग महासंघाच्या एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते हा नोटाबंदीचा परिणाम असल्याचं ते म्हणाले चालू आर्थिक वर्षात साडेअकरा लाख कोटी रुपयांचं प्रत्यक्ष करसंकलनाचं उद्दिष्ट महसूल विभाग गाठेल असंही सूशीलचंद्र यांनी स्पष्ट केलं

अनुदानित गॅस वापरणाऱ्यांना जुन्या पद्धतीनं अनुदान मिळणार असल्याचं वृत्त प्रसारित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं हा खुलासा केला आहे सध्या पहल योजनेद्वारे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होतं चॅम्पियन्स करंडक हॉकी बंद आशतोष गेली चार दशकं सुरू असलेली प्रतिष्ठेची चॅम्पियन्स करंडक ही आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा पुढील वर्षापासून न खेळवण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघानं घेतला आहे या स्पर्धेसोबतच जागतिक हॉकी लीग स्पर्धाही बंद होणार असून महासंघ त्याऐवजी हॉकी प्रो लीग आणि हॉकी सिरीज या स्पर्धा खेळवणार आहे या स्पर्धांचा उपयोग ऑलिम्पिकसाठी पात्रताफेरी म्हणूनही केला जाईल मात्र चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा बंद करण्याच्या निर्णयाबाबत हॉकी जगतात नाराजी उमटली असून याचे दृष्परिणाम होऊ शकतात अशी प्रतिक्रिया हॉकी तज्ञांनी व्यक्त केली आहे ऑलिंपिक आणि विश्वचषक हॉकी स्पर्धानंतर चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा हॉकी जगतात अत्यंत महत्वाची स्पर्धा मानली जाते